द्ष्काळ भागातील कामांना आचार संहितेचा अडसर नाही म्ख्यमंत्री यांचं प्रतिपादन

साहित्याची जाळपोळ नागपूर आणि रामटेक मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

दृष्काळी भागातील पाणी प्रवठा योजनांची द्रुस्ती टँकर मंजुरी चारा छावण्या सुरू करणे रोहयोमधील कामे यांना आचारसंहितेची क्ठलीही अडचण येणार नाही त्यामुळे प्रशासनाने आचारसंहितेचे कारण सांगून कोणतेही प्रस्ताव थांबवू नयेत प्रस्तावांना तातडीने मंजूरी देऊन कामे स्रू करावीत असे निर्देश म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्ंबई इथं दिले उस्मानाबाद जिल्ह्यातील द्ष्काळी उपाय योजनासंदर्भात तक्रारी अथवा सूचनांची प्रशासनामार्फत तातडीने दखल घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले म्ख्यमंत्री यांनी वर्षा निवासस्थान येथून ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंच ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक ग्रामस्थांनी टँकर प्रवठा चारा छावणी रोहयोची कामे आदीसंदर्भातील स्थानिक तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांना सांगितल्या या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या सहाव्या टप्प्यातील लोकसभा निवडण्कीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून प्रचारतोफा उद्या सायंकाळी थंडावतील

विविध पक्षांचे दिग्गज याकरीता प्रचारसभा घेत आहेत ज्या घरातील दोन व्यक्तींनी पंतप्रधानपद भूषवले त्यांनी आपल्या जीवाचे बलीदान केले आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले यांच्यावर टिका करणे चूकीचे आहे पंतप्रधान पद हिं एक संस्था आहे या संस्थेवर असणाऱ्या व्यक्तीने तोलुनमापुन बोलणे आवश्यक असल्याचे मत आज सातारा येथील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी व्यक्त केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टिकेविषयी विचारल्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त केले आज सातारा इथं रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयात कर्मवीर डॉ भाऊराव पाटील यांच्या प्ण्यतिथी निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमासाठी ते सातारा इथं आले होते

पंतप्रधान कोण होईल आणि तो कोणत्या राज्यातील असेल हा विषय सध्या महत्त्वाचा नसून परिवर्तनासाठी एकत्र आलेल्यांमध्ये एकवाक्यता घडवून आणणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे असून दिल्ली येथील बैठकीत मी त्यासाठी प्रयत्शील असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली ताल्क्यातील कसनसूर पोलीस ठाण्यांतर्गत कारका गावालगत रस्त्याच्या कामावरील पाण्याचे टँकर आणि मिक्सर मशिनची नक्षल्यांनी जाळपोळ केल्याची घटना काल दुपारी घडली पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत कारका गावालगत रस्त्याचे काम सुरु होते महिनाभरापूर्वीच हे काम संपले परंतु तेथे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर पाण्याचा टँकर ठेवलेला होता तसेच साधी मिक्सर मशिनही होती काल दुपारी नक्षल्यांनी पाण्याचा टँकर आणि मिक्सर मशिनला आग लावून जाळपोळ केली चालू आठवड़यात नक्षल्यांनी एटापल्ली आणि भामरागड ताल्क्यात दोन नागरिकांची हत्या केली त्यामुळे हे कृत्य नक्षल्यांनीच केल्याचा अंदाज आहे विहिरीत पडलेल्या बालकाला वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या रोशनी पवार या म्लीचा वाशिमचे जिल्हाधिकारी हषीकेश मोडक यांनी प्रमाणपत्र आणि प्ष्पग्च्छ देव्न सन्मान केला मानोरा तालुक्यातील गिर्डा गावातील रोशनी इयत्ता सातवीमध्ये शिकते जिल्हाधिकाऱ्यांनी तिच्या शौर्याचे कौतुक केले आहे पालकांनी मुलगा म्लगी भेद न करता मुलींनाही चांगले शिक्षण तसेच समानतेची वागणुक दिली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले रोशनीला राष्ट्रीय बाल शौर्य प्रस्कार मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले बुलडाणा जिल्हयातील शेगाव बाळापूर रस्त्यावरील जवळा फाट्यानजीक एस टी बसच्या धडकेत महिला ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली या अपघातानंतर सदर ठिकाणी संतप्त जमाव होऊन या जमावाने परिवहन महामंडळाच्या बसची नासधूस केली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून बसच्या चालकास ताब्यात घेतले आहे या अपघाता दरम्यान जमावाने दगड फेक करत पोलिसांच्या गाडीच्या मागचा काच फोडला पोलिसांनी वेळीच दखल घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निवड मंडळानं न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती सूर्या कांत यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश म्हणून केली आहे विद्यमान न्यायाधिश न्यायमूर्ती गवई हे मुंबई उच्च न्यायालयाचं न्यायाधिश असून सर्यकांत हे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे म्ख्य न्यायाधिश म्हणून कार्यरत आहेत तसंच न्यायमूर्ती अनिरूद्ध बोस आणि न्यायमूर्ती ए

बोपन्ना यांच्याही नावाची निवड मंडळानं शिफारस केली आहे

मतमोजणीच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधी यांच्या समक्ष मतदान यंत्र ठेवलेली स्ट्रांग रूम उघडण्यात येणार असून सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजण्यास स्रूवात होईल स्रूवातीला डाक मतपत्राची मोजणी होणार असल्याचं मुद्गल यांनी सांगितलं

यावेळी रामटेकचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके उपस्थित होते केंद्रात सशक्त सरकार स्थापनेसाठी लोक आपलं समर्थन देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज पश्चिम बंगालमधील बानप्रा जिल्ह्यातील कमालदंगा इथं एका निवणूक प्रचार सभेत बोलत होते ते म्हणाले कि केवळ एकाधिकारशाही मुळे तृणमूल कांग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीम्ळं अनेक कल्याणकारी योजनांचा फायदा राज्यातील गरीब जनतेपर्यंत पोहचत नाही तसंच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील जनतेच्या फायदयाची असणारी आयुष्यमान भारत ही योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली नसल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं ब्लढाणा जिल्ह्यातील सर्व ताल्क्यांना मुद्रांक श्ल्क विक्रीचे उद्दिष्ट देण्यात आले होते

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखा कार्यालयाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आगीत बँकेचे महत्वाचे दस्तावेज जळून खाक झाले आहे यवतमाळच्या पाच कंदील चौकात असलेल्या जिल्हा बँकेला रात्री दोन वाजताच्या सुमारास आग लागल्याचे निदर्शनास आले त्यानंतर लगेचच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या वाहनाद्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरु झाले बँक इमारतीच्या लगतच असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी देखील आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले

आगीत म्ख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कक्ष देखील खाक झाला या सर्व विभागातील महत्वपूर्ण दस्तावेज संगणक आदी साहित्य जळाले ही आग नेमकी कशी लागली हे स्पष्ट झाले नाही

सिंग यांच्या नेतृत्वात आयोगानं आज म्बई इथं भारतीय रिझव्रह बँकेचे गव्रहनर आणि डेप्यूटी गव्रहनर यांच्याबरोबर बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली रिझव्र्ह बँकेचे गव्र्हनर शक्तीकांत दास आणि वित्त आयोगाचे अध्यक्ष एन

सिंग यांनी प्रत्येक राज्य सरकारसाठी स्वतंत्र राज्य वित्त आयोग स्थापन करण्याची गरज सार्वजनिक क्षेत्रात उधारीची आवश्यकता वित्त आयोगाचं सातत्य त्याचबरोबर वृद्धी आणि महागाई तसंच स्लभ व्यवहार यात राज्य सरकारांची भूमिका या विषयांवर विस्तृत चर्चा केली

वित्त आयोगाच्या मुंबईच्या दोन दिवसीय भेटीदरम्यान विविध बँका आर्थिक संस्था आणि अर्थतज्ञांशी बैठकी होणार आहेत